जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी

या विधेयकामुळे शेजारी राष्ट्रांमध्ये अल्पसंख्यांकांवर होणाऱ्या धार्मिक छळवणुकीचा अंत होणार आहे भारतात राहून देखील नागरिकत्व नसल्यामुळे सर्व सुविधांपासून वंचित असलेल्यांना आता या विधेयकामुळे आपले अधिकार मिळतील या लोकांच्या आयुष्यातली अस्थिरता संपुष्टात येणार आहे असं प्रधानमंत्री नरेंद मोदी यांनी म्हटलं आहे संसदीय व्यवहारमंत्री प्रल्हाद जोशी यांनी भाजपाच्या संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर आज नवी दिल्ली क्वे वार्ताहरांना सांगितलं

याआधी लोकसभेत शिवसेनेनं या विधेयकाला पाठिंबा दिला होता पक्षाला केंद्रसरकारकडून या विधेयकाबाबत समाधानकारक उत्तर मिळाली नाहीत तर लोकसभेत घेतलेल्या पक्षाच्या भूमिकेत बदल होऊ शकतो असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी संसदेबाहेर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात झो आज रिसॅट टू बीआरवन या निरीक्षक उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे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

वस्तू आणि सेवाकरातील भरपाई राज्यांना वितरित न केल्याच्या मुद्यावरुन तेलगण राष्ट्र समितीच्या तसंच अन्य खासदारांनी गदारोळ केल्यामुळे राज्यसभेचं कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आज राज्यसभेचं कामकाज सुरु होताच तेंलगण राष्ट्र समितीचे खासदार के केशवराव यांनी महाराष्ट्रासह नऊ राज्यांना अद्याप जीएसटी भरपाई न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित केला तसंच राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी या प्रकरणात लक्ष घालावं अशी विनंती केली त्यावर नायडू यांनी राव यांना हा विषय आणखी पुढे मांडण्याची परवानगी नाकारल्यावर गदारोळ झाला दरम्यान जीएसटी भरपाईचा मुद्दा तेंलगण राष्ट्रसमितीच्या सदस्यांनी तसंच आज राज्यातल्या खासदारांनी लोकसभेत उपस्थित केला आपल्या मागणीचे फलक हाती घेत त्यांनी घोषणाबाजी केली ससंदेबाहेर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळही त्यांनी याच मुद्यावरुन निदर्शनं केली

हे विधेयक मुस्लीमविरोधी नसून देशातल्या मुस्लीम समुदायाला याबाबत चिंता करण्याची गरज नसल्याच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या विधेयकावरच्या चर्चेत सांगितलं हे विधेयक घटनेच्या मूलभूत संरचनेशी सुसंगत नसल्याची टीका काँप्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी केली हे विधेयक निवडसमितीकडे पाठवण्याची मागणी काँप्रेस आणि डाव्या पक्षाच्या सदस्यांनी केली

या परिषदेत त्यांनी भारताची भूमिका मांडली उत्सर्जनाचं प्रमाण कमी करण्याच्या आब्वासनांची पूर्तता भारत करत आहे असं त्यांनी सांगितलं चीनमधे सुरु असलेल्या वी

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी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

कश्यप बी साई प्रणीत यांचेही या स्पर्धेत एकेरी गटातील सामने होतील पुरुष दुहेरीत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी भारतातर्फे खेळणार असून महिला दुहेरीत अक्षिनी पोन्नाप्पा आणि एन सिक्की रेड्डी सहभागी होतील मिश्र दुहेरीत प्रणव जेरी चोपडा आणि एन सिक्की रेड्डी सहभागी होणार आहेत तामिळ भाषेतले सुप्रसिद्ध लेखक आणि कवी सुव्रहमणीया भारथी यांची जयंती आज देशभरात साजरी होत आहे महाकवी भारती हे राष्ट्रप्रेम सामाजिक सुधारणा तसंच निर्भिडपणाचे प्रतीक होते असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे भारती यांचे कार्य आणि विचार प्रत्येकालाच प्रेरणादायी आहेत भारती यांनी न्याय आणि समतेवर कायम विधास ठेवला असंही प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे वीजेवर चालणाऱ्या वाहनांचं युग सुरु झालं असून याचंच पुढचं पाऊल म्हणजे वीजेवर चालणारं विमान आहे काल कॅनडामधल्या सिएटल क्रें वीजेवर चालणाऱ्या पहिल्या व्यावसायिक विमानाची चाचणी झाली यामुळे हवाई क्षेत्रात नव्या क्रांतीपर्वाला सुरुवात झाली आहे शून्य प्रदूषण आणि खर्चातही कपात असा दुहेरी लाभ या क्रांतीमुळे होणार आहे अशी प्रतिक्रिया या विमानाची निर्मिती करणाऱ्या मॅग्नी एक्स या कंपनीचे मुख्य अधिकारी रोए गंजास्की यांनी दिली

रशियाचे परराष्ट्रमंत्री सगेंई लॅवरोव यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा श्राारा दिला

मात्र ट्रम्प यांच्याशी निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली नसल्याचं लॅवरोव यांनी सांगितलं

भारत मालदीव संयुक्त आयोगाच्या बैठकीत भाग घेण्यासाठीमालदीवचे परराष्ट्रमंत्री अब्दुल्ला शाहिद आज नवी दिल्लीला पोचले